मतदारांनी आपले नातेवाईक आणि मित्र परिवाराला मतदान करण्यास प्रोत्साहित करावं असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

या नेत्यांनी निवडणूक खर्चांचा लेखाजोखा दिला नाही म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे

मात्र परवानगी घेण्यासाठी राजकीय पक्षांनी विहित मुदतीत अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ

लोकसभा निवडणूक आणि आदर्श आचारसंहिते संदर्भात राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा अर्थसंकल्प कात्रीत सापडला आहे आता अर्थसंकल्पावर जूनमध्ये चर्चा होईल हा अर्थसंकल्प तुटीच्या ऐवजी शिलकीचा असल्याचे दाखवून पुन्हा सादर करावा अशा सूचनेसह बेस्टकडे परत पाठवण्यात आला होता

आर्थिक दूर्बल घटकांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय सामाजिक समतेला चालना देण्यासाठी घेतला असल्याचं सांगुन केंद्र सरकारन काल सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाचं समर्थन केलं याबाबत सरकारनं न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटलंय की आरक्षण व्यवस्थेचा लाभ न मिळालेल्या आर्थिक दुर्बल घटकांना तो लाभ देण्यासाठी घटना दुरुस्ती करणं आवश्यक होतं पोलीस खात्यातल्या सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयानं गेल्यावर्षी दिलेल्या आपल्या निर्णयाचं स्पष्टीकरण केलं आहे ज्या अधिका यांचा सेवाकाळ किमान सहा महिने उरला असेल त्यांचा विचार महासंचालक पदासाठी केला जाऊ शकतो असं न्यायालयानं स्पष्ट केलं न्यायालयाच्या आदेशाचा राज्यसरकारं गैरवापर करत असून पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यासाठी पात्र असलेल्या वरिष्ठ अधिका यांची उपेक्षा करतात अशी तक्रार उत्तरप्रदेशाचे माजी पोलीस महासंचालक प्रकाश सिहं यांनी न्यायालयाकडे दुरुस्तीयाचिकेद्वारे केली होती

पाकिस्तान स्थित जैश ए महम्मदचा प्रमुख दहशतवादी मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यासाठी आवश्यक सर्व निकष लागू होत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे याला विरोध म्हणजे आशियाई प्रदेशात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाच चीननं विरोध केल्यासारखं ठरेल असं प्रतिपादन अमेरिकेचे उपप्रवक्ते रॉबर्ट पलाडिनो यांनी म्हटलं आहे